ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते केंद्र सरकारनं परवानगी दिली तर पुढच्या महिन्यात पहिल्या टप्प्यात तीन कोटी लोकांना ही लस मिळेल अशी माहितीही आरोग्यमंत्र्यांनी दिली

लसीच्या साठवणुकीसाठी शीतगृहांची व्यवस्था झाली आहे प्रत्येक व्यक्तीला लसीकरणाची तारीख एसएमएसद्वारे कळवली जाईल आणि ओळख पटल्यावरच संबंधिताला लस दिली जाईल असंही टोपे यांनी सांगितलं या संदर्भातलं सुक्ष्म नियोजन सुरु असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली राज्यातल्या शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीमध्ये आता कोरोना आजाराचा अंतर्भाव करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनानं घेतल्याची माहिती आरोग्यमंत्री टोपे यांनी दिली आहे

चव्हाण यांनी यासंदर्भात राज्याच्या कृषी कायदे सुधारणा विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष आणि उपम्ख्यमंत्री अजित पवार यांना पत्र पाठवलं आहे केंद्राच्या क्रषी कायद्यांमुळे होणारं न्कसान टाळण्यासाठी पंजाब राजस्थान छत्तीसगड आदी राज्यांनी चांगले कायदे केले आहेत त्याच धर्तीवर राज्यात सुधारित कायदा करून शेतकऱ्यांना संरक्षण देण्याची भूमिका स्वीकारावी असं चव्हाण यांनी या पत्रात म्हटलं आहे या दरम्यान कायद्यांसंदर्भात स्थापन मंत्रिमंडळ उपसमितीची काल बैठक झाली सर्व सदस्यांची चर्चा होऊन एकमत झाल्यावर याबाबतचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे देणार असल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं

नीतीन राऊत यांनी दिले आहेत याबाबत महापारेषण महावितरण आणि महाजनकोच्या संपूर्ण रिक्त जागांसाठी विशेष जाहिरात देण्यात यावी तसंच नियमाप्रमाणे त्यांना सेवेत सामावून घेण्यात यावं असं ऊर्जामंत्र्यांनी सांगितलं दरम्यान जे शेतकरी वीज देयक थकबाकीची अर्धी रक्कम अदा करून नव्या दराप्रमाणे पुढील देयक अदा करण्यास तयार असतील अशा शेतकऱ्यांना तातडीनं दिवसा वीज प्रवठा करण्यात यावा असे निर्देशही ऊर्जामंत्री डॉ राऊत यांनी दिले

क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी ही माहिती दिली

पुण्यातल्या बालेवाडी इथं या विद्यापीठ उभारणीसाठी चारशे कोटी रुपये खर्च अपेक्षित असून टप्प्या टप्प्यात मराठवाडा आणि विदर्भातही क्रीडा विद्यापीठ स्थापन करणार असल्याचं क्रीडा मंत्री म्हणाले रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाची पुनर्रचना करण्यात आली आहे

रंगभूमीवर सादर होणाऱ्या संहिताचं पूर्वपरीक्षण करून योग्यता प्रमाणपत्र देण्याचं काम ही समिती करेल

यामुळे आगामी दोन वर्षात भारत पथकर नाकेमुक्त होईल अशी माहिती केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे ते नागपूर इथं भारतीय वाणिज्य आणि उद्योग मंडळाच्या स्थापना सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते केवळ शासकीय निधीतून सर्व सुविधा उपलब्ध होणं शक्य नाही त्यामुळेच लोकसहभाग ही आजची आवश्यकता आहे असंही ते यावेळी म्हणाले

महिला शिक्षण दिन देशभरात साजरा करण्यात यावा यासाठी केंद्र शासनाकडे मागणी करणार असल्याचं ग्राहक संरक्षण मंत्री छगन भूजबळ यांनी सांगितलं इतर मागासवर्गीयांचं आरक्षण वाचवण्यासाठी राज्य शासनाच्या वतीनं उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात ज्येष्ठ आणि अनुभवी विधिज्ञांची नेमणूक करण्याची मागणीही मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्याची माहिती भ्जबळ यांनी दिली

जिल्ह्यातल्या सर्व पर्यटनस्थळांना जोडणारे रस्त्यांचं जाळं मजबूत असावं अशा सूचना ठाकरे यांनी केल्या पर्यटकांसाठी शहरातच्या वाहतूक व्यवस्थेचाही यावेळी आढावा घेण्यात आला या बैठकीला महसूल राज्यमंत्री अब्दूल सत्तार आमदार अंबादास दानवे पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह सहभागी झाले होते औरंगाबाद ते अजिंठा लेणी यासह जिल्ह्यातल्या सर्व पर्यटनस्थळांना जोडणाऱ्या रस्त्यांचा दर्जेदार विकास होणं आवश्यक असून यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयानं काम करावं असं सत्तार यावेळी म्हणाले

शालेय शिक्षण विभागाकडून ही माहिती देण्यात आली

या सर्व शाळांमध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी अभ्यासक्रमात सुधारणा आणि शिक्षकांचं प्रशिक्षण यावर भर देण्यात येणार आहे

बीड लातूर तसंच नांदेड जिल्ह्यात प्रत्येकी एका कोविडग्रस्ताचा मृत्यू झाला

परभणी जिल्ह्यात तीन प्राथमिक आरोग्य केंद्रं तसंच चार नवीन उपकेंद्रं स्थापन करण्यास राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने मंजूरी दिली आहे सोनपेठ तालुक्यातल्या मौजे उखळी मानवत तालुक्यात मौजे केकरजवळा आणि पालम तालुक्यात मौजे पेठशिवणी या ठिकाणी तीन प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन होणार आहेत तर सोनपेठ तालुक्यात तीन उपकेंद्रं स्थापन होणार आहेत आरोग्य विभागाने काल या बाबतचा अध्यादेश जारी केला

जिल्ह्यात महापालिका क्षेत्र वगळता इतर शाळांमधे दहावी आणि बारावीचे वर्ग दोन डिसेंबरपासून तर महानगर पालिका क्षेत्रातील वर्ग दहा डिसेंबरपासून सुरू झाले सर्व शाळांनी कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासंदर्भात योग्य ती काळजी घेत वर्गांना प्रारंभ केला असून पालकांनीही यासंदर्भात संमतीपत्र पाठवलं असल्याचं मुगळीकर म्हणाले

यासंदर्भात बचत गटाच्या महिला आणि स्वच्छता निरीक्षक यांची काल एक बैठक झाली

कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादर्भाव रोखण्यासाठी त्रिसुत्रीचं पालन करण्याचं आवाहन औरंगाबादचे जिल्हा माहिती अधिकारी मुकूंद चिलवंत यांनी केलं आहे

काल मंत्रालयात यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा निकालांतील त्रुटी द्र करण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी काल औरंगाबाद इथं विद्यापीठात ठिय्या आंदोलन केलं विद्यार्थी परिषदेच्या प्रदेश सहमंत्री अंकिता पवार यांनी यावेळी कार्यकर्त्यांसह प्र कुलगुरु डॉ श्याम शिरसाट यांना मागण्यांचं निवेदन सादर केलं

पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी परभणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांना या मागणीचं निवेदन काल सादर केलं

शहरात सिद्धार्थ उद्यानासह विविध ठिकाणी या योजने अंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा महापालिका प्रशासकांनी काल घेतला नवीन वाढीव पाणी प्रखठा योजनेची जलवाहिनी आणि नवीन होणारे रस्ते एकमेकमांसाठी अडथळे निर्माण करणार नाही या बाबत नियोजन आणि दक्षता घेण्याच्या सूचनाही महापालिका प्रशासक पांडेय यांनी केल्या अंबाजोगाई इथले सेवानिवृत्त शिक्षक पुनमचंद परदेशी यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरूगौरव शिक्षकरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे

शेतमालाला किमान आधारभूत किंमत मिळण्यासाठी कायद्यात स्पष्ट तरतूद करावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे जालना जिल्ह्यातल्या जाफराबाद पंचायत समितीचा विस्तार अधिकारी संतोष साबळे यानं दोन हजार रुपये लाचेची मागणी केल्याचं निष्पन्न झाल्यानं त्याला अटक करण्यात आली आहे शौचालय बांधकामाचा धनादेश देण्यासाठी साबळे याने लाचेची मागणी केली होती बीड जिल्ह्यात आष्टी इथला सहाय्यक निबंधक सुधाकर वाघमारे आणि लिपीक कविता खेडकर यांना काल सात हजार रुपये लाच घेताना अटक करण्यात आली